राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाल्यानंतर आज त्या अर्जांची छाननी होत आहे

पुण्यातल्या इतर विधानसभा मतदार संघाच्या सविस्तर तपशीलाची अजून प्रतीक्षा आहे

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ संपल्यानंतर आता सर्वच पक्षांचे नेते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आणि भा

पा नेते प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पी टी आय वृत्त संस्थेच्या मुख्यालयात वार्ताहरांशी वार्तालाप केला

विधानसभा निवडणुकीसाठी पूण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी अशी मागणी पक्षाकडे केली आहेअसं पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितलं पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पुणे शहरात सभा होणार आहे त्याच्या नियोजनाचे काम सध्या चालू आहे याबरोबरच भाजपचे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नेते पुण्यात सभा घेतील असेही मिसाळ यांनी यावेळी सांगितलं तर तिकडे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानं निवडणुकीच्या प्रचारासाठीआपल्या चाळीस मुख्य प्रचारकांची यादी काल जाहीर केली यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अजित पवार सुप्रिया सुळे नवाब मलिक जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे पूणे पदवीधर मतदारसंघ आणि पूणे शिक्षक मतदार संघासाठी नव्यानं मतदारयादी करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येकानं नव्यानं मतदार नोंदणी करावी असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज केलं

पुण्यातील वाहतूक कोंडीला प्रामुख्यानं पुणेकर नागरिकांची वाहतूकीचे नियम न पाळण्याची मानसिकताच बऱ्याच अंशी जबाबदार असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यास गटाने काढला आहे

त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार वाहतूकीचे नियम न पाळण्याची मानसिकताच पुणेकर नागरिकांमध्ये निर्माण झाली असून त्यातूनच नियमांचं सर्रास उल्लंघन करणेपदपथावरून वाहने चालवणे पादचाऱ्यांशी वाद घालणे यासारखे प्रकार घडतात त्यामुळं सर्वप्रथम त्यासाठी जन जागृती करणे आवश्यक आहे त्याचबरोबर पी एम पी एम एल चे अयोग्य ठिकाणी असलेले थांबे सिग्नलचा कालावधी यामुळदेखील वाहतूक कोंडी होण्यास मदतच होत असल्याचं आढळून आलं आहे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा सिम्बॉयसिसच्या कोर्टवर सुरु आहे

रांची इथं किशोर आणि किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सुरु आहेत आज दोन्ही गटातुन महाराष्ट्रानं उपांत्य फेरीत प्रवेश केला किशोरी गटात प्रांजली शेडगे आणि संध्या सुरवसे यांनी केलेल्या भक्कम संरक्षणाच्या जोरावर महाराष्ट्रानं केरळवर मात केली तर किशोर गटात अजय कश्यप आणि वैभव मोरेच्या आक्रमक खेळीमुळं महाराष्ट्रानं तामिळनाड्चं आव्हान सहज मोड्न काढलं प्णेमहापालिकेच्या वडगाव जल केंद्रात सुरू असलेली पाणीकपात येत्या मंगळवारी दसऱ्यानिमित्त रद्द करण्यात आली आहे मात्र नऊ तारखेपासून पुन्हा वेळापत्रकानुसार पाणीकपात चालू राहील असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे हवामान पुणे शहराच्या काही भागात आजही दुपारी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं तसच काही भागात वाहतूक कोंडी झाली होती

नमस्कार